आज पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सप्टेंबर महिन्यात परिक्षा घेणं शक्य नाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेतला असून याबाबत सर्व कुलगुरूंची मतं जाणून घेतल्यावरच परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं परीक्षा न घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी पत्राद्वारे कळविलं होतं अनुदान आयोगालाही पत्र पाठवलं होतं पत्रव्यवहार करूनही आयोगाकडून उत्तर आलं नसल्याचं सामंत यांनी सांगितलं एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करावं यातही एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असेल तर विद्यापीठानं त्याला आपल्या अधिकारात वाढीव गुण देऊन उत्तीर्ण करावं अशी शिफारस कुलगुरूच्या समितीनं केल्याची माहितीही त्यांना दिली अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं यापूर्वीच घेतला आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची उंछा आहे त्यांची परीक्षा कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर घेतली जाईल असंही या निर्णयात म्हटलं होतं परीक्षांबाबत राज्य सरकारची भूमिका प्रामाणिक आहे असं सांगत विद्यार्थ्यांच्या प्रश्रावर कोणी राजकारण करू नये असं आवाहन उदय सामंत यांनी केलं

सध्याच्या परिस्थितीत शिक्षण सुरु करण्याबाबत जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत आयोजित बैठकीत बोलत होते

शासनानं पहिली आणि दुसरीचे ऑनलाईन वर्ग घेऊ नयेत असे निर्देश दिले आहेत तरी काही शाळा केवळ शुल्क वसुल करण्यासाठी वर्ग घेत असल्याचं तसंच काही शाळा विद्यार्थ्यांना पुस्तकं घेण्याची सक्ती करत असल्याचं निदर्शनास आलं आहे याबाबत तक्रार दाखल झाली तर संबंधित शाळा व्यक्स्थापनासह शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून फौजदारी कारवाई करण्यात येईल असं कडू यांनी सांगितलं कोरोनाची लढाई एकांगी लढू नका आपापल्या शहरांतल्या नागरिकांना स्वयंसेवी संस्थाना यात सहभागी करून घ्या त्यायोगे या साथीवर नियंत्रण मिळवणं सोपं जाईल असं मृख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यांनी आज ठाणे जिल्ह्यातल्या सर्व पालिका आयुकांची व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला आणि महत्वाच्या सूचना केल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी वाङ्या वस्त्या वसाहतींमधे नागरिकांच्या कोरोना दक्षता समित्या बनवा स्वयंसेवी संस्था यूवकांना यात सहभागी करून घ्या असं आवाहन त्यांनी केलं ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध नागरिक यांना दुसरे काही आजार आहेत काल तसंच त्यांची ऑक्सिजन पातळी बरोबर आहे का परिसरात कुणाला काही आजार आहेत का स्वच्छता नियमित केली जाते का लोक मास्क घालतात का या तसंच तिर अनेक बाबतीत या नागरिकांच्या समित्याची आपल्याला मदत होईल असं ते म्हणाले येणाऱ्या काळात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीनं अजूनही या सुविधा प्रत्येक पालिका क्षेत्रात उभारायला सुरुवात करा यात मोठे उद्योग कंपन्या संस्था यांचीही मदत घ्या असं ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत झोपडपट्टी भागात कोरोना संसर्ग थांबवण तसंच पावसाळ्यात उद्रवणाऱ्या आजारावर उपचार करण्यासंदर्भात मुंबई महापालिका अधिकारी आणि स्वयसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशीही व्हिडिओ कॉन्फरंसिगद्वारे संवाद साधला व्हन्मुंबई महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातला दुवा म्हणून काम करतांना स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत विशेषत झोपडपट्टयांमध्ये वॉर्डनिहाय युनिट स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात घरोघर जाऊन तपासणी करताना कोरोनामुक मुंबईच्या कामात जिद्दीनं सहभागी व्हावे असं आवाहन त्यांनी केलं नागरिक आणि प्रशासनात दुवा म्हणून काम करणारी स्वयसेवी संस्थांची ही यंत्रणा कायमस्वरूपी मुंबईत कार्यरत राहावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आपल्या विभागात खाजगी डॉक्टर दवाखाने असतील तर त्यांना सहकार्य करावं त्यांना सुरक्षासाधनं पुरवावीत अशी सूचना त्यांनी केली मुंबईतल्या महापालिकेच्या तसंच खासगी रुग्णालयांच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी नेमलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांवरोबर मुख्यमंत्र्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक औषधांचा साठा महापालिकडे असून आता सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत त्याचा वापर मात्र नियोजनबद्ध पद्धतीनं झाला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं शासनानं जंबो सुविधा निर्माण केल्या आहेत त्यामध्ये चांगली सेवा मिळते याबाबत नागरिकांमध्ये विद्वास निर्माण करावा म्हणजे मग मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा ओढा कमी होईल आणि रुग्णालयांवरचा ताणही कमी होईल असं ते म्हणाले कोरोना विरुद्ध लढा आता अंतिम टप्प्यात आलाय असं समजून तो जिंकण्यासाठी पावलं उचलावीत आणि मुंबई कोरोनामुक्त करण्याचं लक्ष्य ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं

अशी भूमिका सरकार घेऊ शकत नाही उणिवा शोधून आवश्यक त्या उपाययोजना करणं ही सरकारची जबाबदारी आहे असं न्यायालयानं सांगितलंन्यायालयानं स्वतःहून या प्रशाची दखल घेत सुरु करताना न्यायमूर्ती अशोक भूषण केलेल्या या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम आर शहा यांच्या पीठानं राज्य सरकारनं याबाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातले दावे अमान्य केले आणि नवं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले

केंद्रसरकारनं हे स्पष्टीकरण दिलं

देशात कोविड संक्रमण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचं त्यांनी सांगितलं

कोविड विषाणूचं संक्रमण टाळण्यासाठी सुरक्षित शारीरिक अंतर राखणं महत्वाचं असून या विषाणूचा हवेतून प्रसार होत असल्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळणाऱ्या माहितीकडे आपण लक्ष ठेवून असल्याचं ते म्हणाले

परभणी जिल्ह्यात आज आणखी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत दोन शहरात तर व तिसरा जिंतूरात आढळून आला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दहा रुग्णांना आज रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं

अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते

तसंच धुळे शहरातील मोठी व्यापारी संकुले शॉपिंग मॉल अनिश्चित काळासाठी बंद करण्याची कारवाई धुळे महापालिकेनं केली आहे

नाशिक शहरात संशयित कोरोना बधितांच्या चाचण्या आणखी वाढविण्यावरोदरच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाढविणे या सारख्या क्षमता वाढीच्या सूचना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत

ते आज संगमनेर अल्या नगर परिषदेच्या सभागृहात कोरोना प्रादूर्भावाचा आढावा धेण्यासाठी आयोजीत बैठकीत बोलत होते जिल्हा आणि तालुका प्रशासनातले विविध अधिकारी कर्मचारी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते राज्याच्या तुलनेत संगमनेरमध्ये कोरोना आजारामुळे मृत्युचा दर अधिक असून ही चिंतेची बाब असल्याचं ते म्हणाले कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी शासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं पूर परिस्थितीत महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात समन्वय व नियंत्रण राखण्यासाठी दोन्ही राज्याची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली गेल्यावर्षी आलेल्या महापूराने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या दोन्ही राज्यामध्ये उद्गवणाऱ्या संबंधित पूर परिस्थितीवर सुरक्षेच्या दृष्टीने नियंत्रण रहावे समन्वय असावा यासाठी या समिती स्थापन करण्यात आल्या आहेत मंत्री सचिव आणि अभियंता या स्तरावर या समिती आहेत या बैठकीत पूर आल्यानंतर अलमट्टी धरणापर्यंत सर्वांना सतर्कतेच्या सूचना मिळाव्यात त्यासाठी कराव्याच्या उपाययोजनांबावत सविस्तर चर्चा करण्यात आली

याबाबत स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय दोन्ही राज्यांनी घेतला पाणी वाहत जाताना जे अन्य अड्थळे येत आहेत ते दूर करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली सारथी संस्था कदापि बंद होणार नाहीत संस्थेची स्वायत्तता कायम राहील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे

सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक प्रशासकीय अडचणी दूर होण्यासाठी दोन्ही संस्था पुढच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील असंही त्यांनी जाहीर केलं पुढच्या काळात सारथीवरचे हेत्वारोप टाळून बदनामी थांबवावी असे आवाहनही त्यांनी केलेसारथी संस्थेसमोरील प्रश्रांचा आढावा घेऊन ते सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले

सामुदायिक संसर्ग म्हणजे नेमकं काय कोणत्या परिस्थितीत साथीचा रोग सामुदायिक संसर्गाच्या परिस्थिती पोहोचला आहे अशी घोषणा केली जाते याविषयी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग विभागाचे माजी प्रमुख डॉ

संध्याकाळी सव्वा सात वाजता ही मुलाखत आकाशवाणी मुंबईवरून प्रसारित होणार आहे पूर्व मध्य अरबी समुद्रातला कर्नाटक किनारपट्टीलगतचा कमी दाबाचा पट्टा आता कायम आहे येत्या दोन दिवसात कोकणात वहुतेक सर्व ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या काळात कोकणात आणि आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा आरा हवामान विभागानं दिला आहे